सर्वोच्च न्यायालय अवमान प्रकरणी राहुल गांधी यांनी आज शपथपत्र दाखल करून न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली त्यात त्यांनी ही मागणी केली आहे राफेल खरेदी प्रकरणी पुनर्विचार याचिकांवरच्या एका सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या एका विधानाचा गांधी यांनी विपर्यास केला होता या संदर्भात भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेनंतर राहल गांधी यांनी न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल करून खेद व्यक्त केला होता मात्र सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या शपथपत्राबाबत नाराजी व्यक्त केली होती त्यावर गांधी यांनी आज नव्याने शपथपत्र दाखल करून न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे न्यायालयाच्या विधानासोबत काँग्रेस पक्षाची घोषणा चुकीने सांगितली गेल्याचं या शपथपत्रात म्हटलं आहे या प्रकरणी पुढची सुनावणी परवा शुक्रवारी दहा मे रोजी होणार आहे

या याचिका निवडणूक आयोगानं फेटाळल्या असल्यामुळे आपण सुनावणी घेणार नाही असं सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या पीठानं म्हटलं मात्र निवडणूक आयोगाच्या यासंदर्भातल्या निर्णयांविरोधात नव्यानं याचिका दाखल करायला न्यायालयानं सुश्मिता देव यांना परवानगी दिली

याबाबतीत अधिक मुदतवाढ देणार नसल्याचं सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती आर

नरिमन यांच्या पीठानं म्हटलं आहे आसाम एनआरसी समन्वयक प्रतिक हजेला यांनी या यादीत समाविष्ट केलेल्या काही नावांना हरकती घेणारे तक्रारदार तक्रारनिवारण मंडळापुढे हजर होत नसल्याची माहिती न्यायालयाला दिली त्यानंतर या बाबतीतले दावे आणि हरकतींवर विचार करण्यासाठी न्यायालयानं हजेला यांना पूर्ण मोकळीक दिली दरम्यान आसामच्या कोकराझार जिल्ह्यात नागरिकत्वासंबंधी काही लोकांबाबत खोट्या हरकती घेतल्या जात असल्याचा आरोप काँग्रेस पक्षानं केला असून अल्पसंख्यकांना मुद्दाम त्रास देण्यासाठी करण्यात येत असलेल्या अशा कृत्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकत्व नोंदणी कार्यालयाच्या जिल्हा निबंधकांकडे केली आहे छत्तीसगडमध्ये आज सकाळी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी मारले गेले या मध्ये एका महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे बस्तर विभागातल्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस दलाने या भागात शोधमोहीम राबवली या दरम्यान झालेल्या चकमकीत हे नक्षलवादी मारले गेले या दोघांच्या म्रतदेहाजवळून पोलिसांनी दोन रायफल तसंच काही कागदपत्रं हस्तगत केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे आज आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिवस पाळला जात आहे

या संस्थेचे जनक जॉन हेनरी डिनँट यांचा जन्मदिवस म्हणजेच आठ मे हा दिवस आंतरराष्टीय रेड क्रॉस दिवस म्हणून पाळला जातो प्रेम हे या वर्षीचं या दिनाचं घोषवाक्य आहे आध्निक विधी शास्त्राचे जनक एन

माधव मेनन यांचं आज थिरुअनंतप्रम इथे निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते बंगल्रू इथे असलेल्या राष्ट्रीय कायदा महाविद्यालयाच्या उभारणीत त्यांचा मोठा सहभाग होता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मेनन यांच्या निधनाबद्दल दुख व्यक्त केलं आहे क्रांतीवीर चाफेकर बंधूपैकी वासुदेव हरी चाफेकर यांचा आज हौतात्म्य दिन आहे क्रांतीवीर चाफेकर यांना त्रिवार अभिवादन अशा शब्दात भारतीय जनता पक्षानं त्यांना आदरांजली वाहिली आहे